कृषी कायदे आणि शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावरून गेले काही दिवस लोकसभेच्या कामकाजात व्यत्यय येत होता त्यानंतर कालपासून राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक ठरावावर चर्चा सुरू झाली केंद्र सरकारनं कोरोना संकटावर मात करण्यासाठी योग्य वेळी योग्य निर्णय घेतले तसंच कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण पावलं उचलली असं केंद्रीय कृषी राज्य मंत्री कैलाश चौधरी यांनी या वेळी सांगितलं सरकारनं अनेक पिकांच्या हमी भावात वाढ केली किसान सन्मान योजने अंतर्गत शेतकऱ्यांना अर्थ साहाय्य दिलं असं चौधरी म्हणाले केंद्र सरकारनं कोरोना लसीकरणाचा वेग वाढवून सामान्य नागरिकांचं लसीकरण सुरू करावं अशी मागणी नॅशनल कॉन्फरंन्सचे नेते डॉ फारुख अब्दुल्ला यांनी यावेळी केली शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर मतभेद बाजूला ठेवून लवकरात लवकर तोडगा काढावा असं ते म्हणाले तर शेतकऱ्यांना हमी भाव मिळत नसल्याचा आरोप समजवादी पार्टीच्या अखिलेश यादव यांनी केला नव्या कृषी कायद्यांवर शेतकरी समाधानी नाहीत त्यामुळे सरकारनं हे कायदे रद्द करावेत अशी मागणी तृणमूल काँग्रेसचे सौगत राय यांनी केली तर हे कायदे शेतक यांच्या फायद्याचे असल्याचं भारतीय जनता पार्टीच्या रीटा बहूगुणा जोशी यांनी सांगितलं सरकारनं शेतकऱ्यांशी विचार विनिमय न करता हे कायदे तयार केल्याचं शिरोमणी अकाली दलाच्या हरसिमरत कौर बादल या चर्चेत बोलताना सांगितलं भारतीय जनता पार्टीच्या मीनाक्षी लेखी एम आय एम चे असदुद्दीन ओवेसी झारखंड मुक्ती मोर्चाचे विजय कुमार यांनीही या चर्चेत सहभाग घेतला उत्तराखंड अमित शहा उत्तराखंडच्या चमोली इथल्या हिमप्रकोपातल्या बाधितांच्या मदत आणि पुनर्वसनासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी सहाय्य करेल अशी ग्वाही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल लोकसभेत दिली बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न युद्ध पातळीवर केले जात असून केंद्र सरकार परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून असल्याचं शहा म्हणाले एनडीआरएफची पाच पथकं आणि लष्कराची आठ पथकं आणि हवाई दलाची हेलीकॉप्टर्स बचावकार्य करत असून अनेक लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आल्याचं अमित शहा यांनी सांगितलं

विकास परिषद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज संध्याकाळी द्रदृष्य प्रणालीच्या माध्यमातून जागतिक शाश्वत विकास शिखर परीषदेचं उद्घाटन होणार आहे सर्वांच्या भविष्यासाठी सुरक्षित आणि संरक्षित पर्यावरण ही या परिषदेची संकल्पना आहे

गयानाचे राष्ट्रपती डॉ मोहम्मद इरफान अलीपापुआ न्यू गिनी चे पंतप्रधान जेम्स मारापे मालदीवच्या पीपल्स मजलिसचे अध्यक्ष मोहम्मद नशीदसंयुक्त राष्ट्राच्या उपमहासचिव अमिना जे मोहम्मद आणि केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर या परिषदेला उपस्थित राहणार आहेत पर्यावरण वन आणि जलवायू परिवर्तन मंत्रालय नवीन आणि नविकरणीय ऊर्जा मंत्रालय आणि पृथ्वी विज्ञान मंत्रालय यांच्या सहकार्यानं ही परिषद होत आहे

वाहक प्राण्यांकडून ह्या विषाणूचा प्रसार माणसांकडे झाला असावा असं प्राथमिक तपासणीतून पुढे आल्याचं पथकाचे प्रमुख डॉक्टर पीटर बेन एमबरेक यांनी पत्रकार परिषदेत संगितलं मात्र या बाबतीत अधिक तपासाची गरज असल्याचं ते म्हणाले काही नवी माहिती पुढे आली असली तरी वटवाघूळ हेच प्राथमिक वाहक असले तरी ते वूहानमध्येच होते किंवा साठवलेल्या मांसातून त्यांची लागण माणसांना झाली या निष्कर्षांचा अभ्यास व्हायला हवा असंही डॉक्टर एमबरेक म्हणाले या विषाणूचा प्रसार प्रयोगशाळेतून झालेला नाही असंही जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे

निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त सुनील अरोरा यांच्यासह सुशील चंद्र राजीव कुमार आणि सचिव उमेश सिन्हा यांच्या दोन दिवसांच्या तामिळनाडू दौऱ्याला आज सुरवात होत आहे आपल्या दौऱ्यादारम्यान आयोगाचे सदस्य राजकीय पक्षांचे प्रतिनिधी पोलिस अधिकारी निवडणूक अधिकारी यांच्याशी चर्चा करतील

बैठकीचा आढावा पत्रकार परिषदेत सांगितला जाणार आहे

महाभियोगाला दुसऱ्यांदा सामोरे जाणारे ट्रम्प हे अमेरिकेचे एकमेव अध्यक्ष आहेत अध्यक्षपदाची कारकीर्द संपल्यानंतर महाभियोग चालवले जाणारेही ते पहिलेच अध्यक्ष आहेत

या हिंसाचारात एका पोलिस अधिकाऱ्याचा बळी गेला होता लोकप्रतिनिधीनं बंडखोरी केल्यानंतर त्याच्यावर दंडात्मक कारवाई करता येऊ शकते का याचं उत्तर या महाभियोगातून मिळू शकेल

रस्ता सुरक्षिततेमधली आव्हानं आणि उपाययोजना या विषयावर आयोजित वेबिनारमध्ये ते काल बोलत होते आंतरराष्ट्रीय रस्ते संघटनेच्या भारतीय शाखेनं हा वेबिनार आयोजित केला होता देशात रस्त्यांवर होणाऱ्या दुर्घटना अपघातांबद्दल गडकरी यांनी चिंता व्यक्त केली याबाबतीत भारत अमेरिका आणि चीनच्याही पुढे आहे असं ते म्हणाले

रस्ता सुरक्षितते संबंधी जागरूकता वाढवण्यासाठी सध्या देशभर रस्ता सुरक्षा अभियान सुरू आहे

म्यान्मा म्यान्मा मध्ये आंग सान सू की यांची सत्ता लष्करानं काबीज केल्यानंतर तिथे तीव्र आंदोलनं सुरू आहेत काल पोलीस आणि आंदोलकांमध्ये हिंसक झटापट झाली यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला यात चारजण जखमी झाले दरम्यान शांततेच्या मार्गानं आंदोलन करणाऱ्या लोकांच्या अधिकारांचा मान ठेवावा असं आवाहन संयुक्त राष्ट्रांनी म्यान्माच्या सुरक्षा दलांना केलं आहे ऑस्ट्रेलिया टेनिस ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस सामन्यांच्या दुसऱ्या दिवशी राफेल नदालनं आपला सामना जिंकून स्पर्धेची पुढची फेरी गाठली सेरेना विल्यम्स नोवाक जोकोविक यांचे सामने आज होणार आहेत नदाल आणि सेरेना यांनी अनुक्रमे पुरुष आणि महिला एकेरी स्पर्धा जिंकल्या तर त्यांचे हे विक्रमी ग्रॅंड स्लॅम विजय असणार आहेत याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार